या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली

औरंगाबाद पश्चिम मतदार संघातले काँग्रेस आघाडीचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा अर्ज अवैध ठऱला आहे

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडण्कीत भाजपा शिवसेना य्तीला दोनशेपेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे वृतसंस्थेला म्लाखत देताना त्यांनी सांगितलं की य्तीला या निवडण्कीत सहज बहमत मिळेल आगामी विधानसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेणार आहोत

या निवडण्कीत जास्तीत जास्त मतदारांना सहभागी होता यावं आणि कृणीही मतदानापासून वंचित राह नये यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृती मोहीम सर्व मतदारसंघांमध्ये राबविण्यात येत आहे असं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी आज सांगितलं जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन घेण्यात येत असतो मात्र सध्या विधानसभा निवडणूकीची आचार संहिता सुरु आहे

विधानसभा निवडणूक निरीक्षक अलका श्रीवास्तव यांनी लातूरच्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण संनियंत्रण समिती आणि प्रसारमाध्यम कक्षाला आज भेट देऊन कामाची पाहणी केली यावेळी जिल्हा निवडणुक अधिकारी जिल्हाधिकारी जी श्रीकांत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आचारसंहिता प्रम्ख डॉ विपीन इटनकर यांच्यासह सर्व प्रम्ख अधिकारी उपस्थित होते नागरिकांनी प्रोगामी विचारांच्या पक्षाला साथ द्यावी असं आवाहन विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मूंडे यांनी केलं आहे परळी शहरात बागवान समाजाच्या बैठकीत ते बोलत होते परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार असलेल्या मुंडे यांनी प्रचार बैठकांना सूरवात केली असून परळीच्या विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी या बैठकीत केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मुंबईत आरे इथे होणा या मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीत झाडे तोंडण्याचं काम सुरु असुन त्यामुळे परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आरे वसाहतीच्या पाचही प्रवेशदवारांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली असुन पश्चिम द्रतगती मार्गाला जोडणा या विभागातही लोकांच्या येण्या जाण्याला प्रतिबंध केला आहे

परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे

या वृक्षतोडीविरोधात वंचित बहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीदेखील आज पवईत आंदोलन केलं त्यानंतर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतलं हे वृत कळताच अकोल्यात अशोक वाटिका इथं वंचित बहजन आघाडी आणि आरिप बहजन महासंघानं सरकारच्या प्रतिकात्मक प्तळ्याचे दहन करून रास्ता रोको आंदोलन केलं दरम्यान प्रकाश आंबेडकरांची सूटका झाल्याची बातमी कळताच हे आंदोलन मागे घेण्यात आलं

या डावात शमीनं पाच तर जडेजानं चार गडी बाद केले आर आश्विननं एक बळी घेत श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या सर्वात कमी वेळात साडेतीनशे गडी बाद करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली सलामीचा फलंदाज म्हणून पहिल्यांदाच कसोटी खेळताना दोन्ही डावात शतकं करणारा रोहित शर्मा हा पहिलाच खेळाडू ठरला सामनावीरही तोच ठरला राज्याच्या काही भागात पावसानं आजही दमदार हजेरी लावली नाशिक शहर आणि परिसराला आज दुपारी सुमारे दीड तास मुसळधार पावसानं झोडपून काढले मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे शहरात अनेक मार्गांवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली त्यामुळे वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली नाशिकला नवरात्रीम्ळे ग्राम देवता कालिका देवीची यात्रा सुरू असून भाविकांची धावपळ उडाली औरंगाबाद परभणी नांदेडसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह चांगला पाऊस झाला परभणीत सतत सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे मात्र खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत आजही सोयाबीनची काढणी स्रु असतानाच जिल्हाभरात झालेल्या पावसाम्ळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली जोरदार वाऱ्याम्ळे अनेक ठिकाणी कपाशीचं न्कसान झाल्याचं वृत्त आहे जालना तालुक्यातल्या भागडे सावरगाव इथं आज दुपारी अंगावर वीज कोसळून दोन महिला आणि एक प्रुष असा तिघांचा मृत्यू झाला शेतात सोयाबीन काढणी करत असताना पाऊस आल्याम्ळे झाडाच्या आडोशाला थांबले असताना ही दुर्घटना झाली

या पावसाबरोबर महाराष्ट्रातील बह्तेक सगळी धरण पूर्ण क्षमतेने भरली आहेत येत्या दोन दिवसात गोवा आणि मध्य महाराष्ट्रात ब याच ठिकाणी त्रळक तर काही ठिकाणी म्सळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तसंच किनारपट्टी भागात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे